सौदी अरबची राजधानी रियाध इथं झालेल्या भावी गुंतवणूक प्रारंभिक परिषदेत ते बोलत होते स्टार्ट अप गुंतवणूकीसाठी सध्या भारतात पोषक वातावरण आहे त्याचा जागतिक गुंतवणूकदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे स्टार्ट अप साठी ग्ंतवणूकदारांनी भारताला प्राथमिकता द्यावी असंही मोदी म्हणाले भारतातल्या स्टार्ट अप कंपन्यांनी परदेशात गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे तंत्रज्ञानाच प्रभाव पायाभूत सुविधेचं महत्व मन्ष्यबळ पर्यावरण आणि उदयोग अनुकूल सरकार या पाच गोष्टी भावी विकासासाठी महत्वाच्या आहेत असंही ते म्हणाले

त्यामुळे दोन्ही देशांमधले दविपक्षीय संबंध एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या करारावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या वतीनं युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काल रात्री रियाध इथं स्वाक्षऱ्या केल्या ही परिषद म्हणजे दोन्ही देशांमधल्या संबंधाच्या सर्व पैलंना सामावन घेणारी एक द्विपक्षीय यंत्रणा असेल सौदी अरेबियाच्या एक दिवसाच्या भेटीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाच्या य्वराजांमध्ये शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाल्यावर सामंजस्य करार करण्यात आले कट्टरवाद आणि दहशतवाद यांचा संबंध कोणताही विशिष्ट धर्म संस्कृती आणि पंथाशी जोडू नये याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त करण्यात आली सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांचा दोन्ही देशांनी निषेध केला आणि इतर देशांविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांच्यासारख्या शस्त्रांच्या वापराला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी क्षमतावद्धी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कारवायांना रोखण्यासाठी परस्पर सहकार्यात वाढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्र्याच्या या दौऱ्याच्या शेवटी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबीत सर्व स्वरुपांचा हस्तक्षेप टाळण्याचा प्नरुच्चार दोन्ही देशांनी केला तसंच देशांच्या सार्वभौमत्वावर कोणत्याही प्रकारे घाला घातला जाणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय सम्दायानं आपली जबाबदारी पूर्ण करावी अशी गरज दोन्ही देशांनी व्यक्त केली दोन्ही देशांमधल्या जलमार्गांची सुरक्षितता आणि संरक्षणाच्या उपाययोजनांना चालना देण्याबाबतही सहमती व्यक्त केली संरक्षण अपारंपरिक उर्जा अंमली पदार्थांची तस्करी आणि वाहत्कीला प्रतिबंध आणि नागरी हवाई वाहतूक या क्षेत्रांचा सामंजस्य करारांमध्ये समावेश होता सौदी अरेबियाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी झालेला संवाद अतिशय फलदायी होता असं ट्वीट प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी केलं हा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतले आहेत महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेवरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आपल्या विधिमंडळ पक्षनेत्याची मुंबईत निवड करणार आहे

दरम्यान सत्तास्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेचे दावे प्रतिदावे स्रुच असून निर्माण झालेला तिढा तातडीनं सुटण्याची चिन्हं नाहीत सतेमध्ये समान भागीदारी म्हणून शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं आपण कधीही आश्वासन दिलं नव्हतं असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि म्ख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं भाजपाचे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकात पाटील या दोन ज्येष्ठ नेत्यांनीही फडनवीस यांच्या म्हणण्याला द्जोरा दिला आहे भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेनंतर फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला अंतिम केला जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील विधिमंडळ गटनेता निवडीसाठी म्ंबईत बैठक होणार आहे जम्मू कश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या कट्रासू गावात काल संध्याकाळी संशयित दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच मजूर ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे म्सलिन रफिक आणि कमरुद्दीन अशी या तीन जणांची नावं असून अन्य दोघांची ओळख अदयाप पटलेली नाही तसंच जखमी झालेल्या एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून तो पश्चिम बंगालचा असल्याचं स्रक्षा स्त्रांनी सांगितलं

या दोन दिवसाच्या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थी महिला व्यापारी आणि फळ उत्पादकांना भेटी दिल्या यामध्ये इटली ब्रिटेन फ्रान्स जर्मनी आणि पोलंडच्या सदस्यांचा समावेश आहे

या शिष्टमंडळांनं श्रीनगरमधल्या बदामी बाग इथल्या मुख्यालयाला भेट दिली आणि सुरक्षा स्थितीची माहिती जाणून घेतली त्यांना जम्मू कश्मीर नियंत्रण रेषा तसंच घुसखोरी समस्येविषयी माहिती देण्यात आली

परमहंस योगानंद हे भारताचे महान सुपूत्र होते

कायद्याच्या अंमलबजावणीकरता भारतीय पोलीस सेवेची भूमिका महत्वाची असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते काल राष्ट्रपती भवन इथं प्रशिक्षित आय पी एस अधिका यांना संबोधित करताना बोलत होते लोकशाही धोरणामध्ये या सेवेला सर्वात जास्त महत्व असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रत्येक केंद्रावर पोलीस व्यवस्था ठेवण्यात आली आहेत सर्व केंद्रांवर जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे

काल चेन्नई इथं एका खाजगी शिक्षणसंस्थेच्या हॉकी मैदानाचं उद्धाटन रिजीजू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

आईच्या द्धापासून वंचित असणाऱ्या क्पोषित बालकांना आईचं दूध नवजात बालकांना मिळावं यासाठी केन्द्र सरकारने ब्राझिल प्रमाणे मानवी दुग्ध बँक सूरू करण्याचं ठरवलं आहे